ज्येष्ठ मराठी लेखक आणि समीक्षक म

पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी प्रस्कार जाहीर

या आढाव्यात धोरणात्मक दरांमधे कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत

असा अंदाज रिझर्व बॅंकेनं या आढाव्यात व्यक्त केला आहे

असा अंदाज आहे तर दुस या सहामाहीत इंधनतेलांचे दर घसरल्यास विकासदर वाढता राहील असं आढाव्यात म्हटलं आहे पुढच्या वर्षी रबी पिकांच्या पेरणीत घट जागतिक मंदी आणि देशादेशांमधले व्यापार विषयक तणाव ही आव्हानं देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर राहतील अर्थव्यवस्थेत शिस्त आणून खाजगी गुंतवणूक वाढवण्याची गरज रिझर्व बँकेनं व्यक्त केली आहे

भारतीय रिझर्व्ह बँकनं आज जाहीर केलेल्या चालू आर्थिक वर्षासाठीच्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात प्रमुख धोरणात्मक दर जैसे थे ठेवल्यानं मुंबई शेअर बाजारात त्याचे नकारात्मक पडसाद दिसून आले

प्रधानमंत्री उज्जवला योजनेमुळे देशातली अनेक घरं धूरमुक्त प्रदूषण मुक्त आणि आरोग्यदायी झाली आहेत ऐकूया या योजनेच्या वाशिम जिल्ह्यातल्या लाभार्थी ज्याती कांबळे यांचं मनोगत

देशभरातल्या ब्रॉडबॅंड सेवेत तसंच नवनवीन अस्त्रीकेशनच्या वापराकरता हा उपग्रह महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे

देशाच्या या सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक उपग्रहाचं प्रक्षेपण हा भारताच्या अवकाश कार्यक्रमातला महत्त्वाचा टप्पा असून त्यामुळे दुर्गम भागात राहणा या कोट्यवधी भारतीयांच्या जीवनात बदल घडून येईल असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे

असे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सांगितलं राज्य शासन कांदा उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेअसं ते म्हणाले कांद्याचे बाजारभाव निर्यातीबाबतची सद्यस्थिती तसेच नाशिक विभागातील कांदा चाळ योजनेचा आढावा घेण्यासाठी खोत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती त्यादरम्यान झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ही माहिती दिली

राज्यातल्या दुष्काळ सदृश भागाची पाहणी तसंच पिकांच्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी केंद्र सरकारच्या दहा सदस्यांच्या पथकानं आज औरंगाबाद जालना बुलडाणा आणि अहमदनगरसह अन्य जिल्ह्यांचा दौरा केला औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातल्या टॅभापुरी मुरमी आणि सुलतानपूर या गावांना पथकानं भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्रेसष्टाव्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त उद्या संपूर्ण राष्ट्र या महान नेत्याला अभिवादन करणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदभवनात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करतील

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमी इथं होणारी अनुयायांची अलोट गर्दी लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेनं सर्व आवश्यक तयारी केली आहे

ज्येष्ठ मराठी लेखक आणि समीक्षक म

पाटील यांना मराठी साहित्यातसमीक्षेच्या प्रातांत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे

सू पाटील यांच्या सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध या ग्रंथासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे

राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उद्या पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या काळात विदर्भात हवामान कोरडं राहील